माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनं या पाणबुडीची उभारणी केली आहे पृष्ठभागावरुन पाण्याच्या आत लक्ष्यभेद करण्याची या पाणबुडीची क्षमता आहे शत्रूला हूल देऊन अचूक नेम साधणे या पाणबुडीचं वैशिष्ट्य आहे टॉरपेडो आणि जहाजविरोधी क्षेपणास्त्रांद्वार देखील ही पाणब्र्डी हल्ला करु शकते

यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात केंद्रीय संरक्षण सचिव अजय कुमार भल्ला यांनी संचलनाची पाहणी करुन मानवंदना घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सीआयएसएफच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत

लवचिक प्रवठा साखळ्यांमध्ये सुलभता सागरी सुरक्षा हवामान बदल नव्या आणि ग्रंताग्रंतीच्या तंत्रज्ञानासारख्या समकालीन आव्हानांबद्दल चर्चा करण्याची संधी या परिषदेमुळे उपलब्ध होईल

भारत जपान भागीदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान योशीहीदे सुगा यांच्यासमवेत भारत जपान विशेष धोरणात्मक भागीदारीचा आढावा घेण्यासाठी काल चर्चा केली परस्परांवरील विश्वास आणि मूल्यांच्या देवाणघेवाणीमुळे गेल्या काही वर्षात या भागीदारीत सकारात्मक गती दिसून आल्याबद्दल दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे

कुशल कामगारांबद्दल नुकत्याच झालेल्या सहकाय कारारबद्दलही त्यानी समाधान व्यक्त करत या कराराची लवकरच अमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली मुंबई अहमदाबाद द्र्तगती रेल्वेमार्ग हे भारत जपान सहकार्याचं उत्तम उदाहरण असल्याचं नमूद करत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भारत कटीबद्ध आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले त्यांनी जपानच्या पंतप्रधानांना वार्षिक शिखर परिषदेसाठी लवकरच भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं

लसीकरण आढावा बैठक पंतप्रधानांचे मुख्य सचिव डॉक्टर पी के मिश्रा यानी कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी काल उच्चस्तरीय बैठक घेतली राज्यांचे मुख्य सचीव आणि लसीकरण प्रक्रीयेतील अधिकारी या बैठकीत सहभागी झाले होते

जगातील सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमात केंद्र आणि राज्य सरकारी अधिकाऱ्यांचं योगदान महत्वाचं असून मिश्रा यांनी प्रशंसा केली याच गतीनं लसीकरण सलग चालू ठेवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली

लसीच्या मात्रांमध्ये सध्या कोणतीही कमतरता नसल्याचं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं

लसीकरण सर्वांना सुरक्षित आणि सोयीचं व्हावं यासाठी उच्चाधिकाऱ्यांनी विशिष्ट क्षेत्रांनुसार सूक्ष्म नियोजन करत विज्ञान आणि पुराव्याधारीत दृष्टीकोनातून काम करावं अशा सूचना पंतप्रधानांच्या मुख्य सचिवांनी दिल्या

कोरोनाप्रतिबंधक लसीच्या आगमनामुळे गेल्या काही महिन्यात आर्थिक सुधारणा दिसून येत असल्याचंही सीएनएन च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे

नीती आयोग आणि रॉकी माउंटेन इनस्टीट्यूट ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे भारतातील इलेक्ट्रिक वित्त वाहन पुरवठा या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे या अहवालात इलेक्ट्रिक वाहनांना स्वीकारण्यामागील अर्थव्यवस्थेची भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत आतापर्यंत तंत्रज्ञानाचा खर्च पायाभूत स्विधांची उपलब्धता आणि ग्राहकांना व्यवहाराच्या बाबतीत येणारे अडथळे द्र करण्याकडे लक्ष देण्यात येत असल्याचं नीती आयोगाने म्हटले आहे अशा वाहनांसाठी अर्थसहाय्य करणे ही मोठी अडचण असून त्यावर मात करणे आवश्यक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

गीतांजलि हावड्यावरुन मुंबईला जात असलेली गीतांजली सुपरफास्ट एक्सप्रेसचा शेवटचा डबा घसल्याची घटना काल महाराष्ट्राच्या अकोला जिल्ह्यात बोरगाव मंजू ते काटेपूर्णा सेक्शन दरम्यान काल सकाळी घडली

रेल्वे प्रशासनाने त्टलेला लोहमार्गही तातडीनं दुरुस्त केला आणि वाहतूक पूर्ववत केली घसरलेल्या डबा वेगळा करून दूपारी गाडी मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ करण्यात आली सावित्रीबाई फुले समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांना अभिवादन केलं आहे

स्त्रियांविरोधात असणाऱ्या समाजातील वाईट प्रथांचा त्यांनी विरोध केला असं जावडेकर यांनी टवीट मध्ये म्हटलं आहे

या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढते आहे या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी खबरदारीचे नियम काटेकोर पाळणे अनिवार्य बनले आहे

सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार